केरळमध्ये कोल्लम श्रे प्रेस क्लबच्या सुवर्ण महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते नकारात्मक बातम्यांपेक्षा माध्यमांनी विकासात्मक पत्रकारिता करुन देशासमोर असलेल्या आव्हानांचा सामना करायला हवा असंही ते म्हणाले गेल्या काही वर्षात माध्यम परिदृश्यात बदल झाला आहे असं त्यांनी सांगितलं आगामी निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या सूचना मागवण्याच्या मोहिमेला भारतीय जनता पक्षाकडून आज आरंभ होत आहे भाजपानं या मोहिमेला भारत के मन की बात मोदी के साथ असं नाव दिल्याचं पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह आज नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात या मोहिमेला आरंभ करतील

या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे एक जनरल डबा एक वातानुकुलीत डबा शययान श्रेणीतल्या तीन डब्यांसह अन्य चार डबे रुळावरून घसरले आहेत मुजफ्फरपूरचे पोलीस अधीक्षक संजय कुमार सिंग यांनी ही माहिती दिली या अपघातातल्या जखर्मीना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अपघातस्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या कार्यालयातून दिली आहे व्हिडियोकॉन कंपनीला कर्ज देताना अनियमितता केल्याच्या आरोपावरून सक्तवसुली संचालनालयानं काल आयसी

बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्यासह त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडियोकॉन समूहाचे प्रमुख वेणूगोपाल ध्रत यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयानं काल मनिलॉण्डरिंगचा गुन्हा दाखल केला आहे

या मेगाब्लॉकच्या काळात लोअर परळ ते चर्चगेटदरम्यान एकही लोकल धावली नाही

भारताच्या स्मृति मंधानानं आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट महिला फलंदाजाच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे भारताची कर्णधार मिताली राज पाचव्या क्रमांकावर आहे तर गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये अनुभवी झूलन गोस्वामी चौथ्या पूनम यादव आठव्या आणि दीप्ति शर्मा नवव्या क्रमांकावर आहेत